सर्वोच्च न्यायालयात आज सकाळी साडे दहा वाजेपासून निकाल वाचनास प्रारंभ होईल सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या घटनापीठानं या प्रकरणी दररोज सुनावणी घेऊन गेल्या महिन्याच्या सोळा तारखेला सुनावणी पूर्ण करून निकाल राखून ठेवला होता

या निकालाचा सर्वांनी सन्मान करावा तसंच शांतता आणि सलोखा राखण्यास मदत करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे

राज्यपालांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला असून पुढचा निर्णय होईपर्यंत फडणवीस यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पहायला सांगितलं आहे

सरकार स्थापनेसंदर्भात संवाद साधण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आपण तीन वेळा दरध्वनी केला पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही मात्र विरोधी पक्षांशी शिवसेनेची दररोज चर्चा सुरू होती असं फडणवीस यांनी नमूद केलं अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याचा निर्णय झाला होता असा दावा शिवसेना नेते करत असले तरीही तसा कोणताही निर्णय आपल्यासमोर झाला नव्हता पक्षाध्यक्ष अमित शहा तसंच ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनीही असा कुठलाही निर्णय झाला नसल्याचं सांगितलं अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली मात्र असं असलं तरीही भाजपनं महायुतीसाठी दारं बंद केलेली नसून भाजपच्या नेतृत्वातच राज्यातच सरकार स्थापन होईल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला गेल्या पाच वर्षात कामकाजादरम्यान राज्यातील जनता मित्र पक्ष विरोधी पक्षांनी केलेल्या सहकार्याबद्दल फडणवीस यांनी आभार मानले

फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेनंतर ठाकरे यांनी काल सायंकाळी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी अमित शाह यांच्या नावाचा वापर करुन काळजीवाहू मुख्यमंत्री खोटं बोलत असल्याचं ठाकरे म्हणाले आपलं भाजपशी शत्रत्त्व नाही मात्र त्यांनी खोटी विधानं करू नयेत असंही उद्धव ठाकरे म्हणाले भाजपनं सरकार स्थापनेचा दावा करावा नाहीतर शिवसेनेकडे अनेक पर्याय खुले आहेत असा इशाराही त्यांनी दिला अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर शिवसेना ठाम असल्याचा पुनरुच्चारही ठाकरे यांनी केला

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना शिवसेना जनादेशाचा अनादर करत असून जनतेला वेठीस धरण्याची त्यांची भूमिका असल्याचं मत व्यक्त केलं

काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांचे आमदार फोडण्याचा प्रयत्न होत असल्याच्या आरोपांचे पुरावे सादर करावेत असं आवाहनही मुनगंटीवार यांनी केलं आहे आमदारांना भाजपकडून पंचवीस ते पन्नास कोटी रुपयांचे प्रस्ताव प्राप्त होत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता त्या पार्श्वभूमीवर मुनगंटीवार बोलत होते

ही युती कायम राहावी ही आपली भावना असल्याचंही गडकरी यांनी सांगितलं

सरकार स्थापनेसंदर्भातला पेच सुटावा याकरता सल्ला घेण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी काल पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली सरकार स्थापनेसंदर्भात जनतेनं दिलेल्या स्पष्ट जनादेशाचा भाजप आणि शिवसेनेनं आदर करावा असं आठवलेंच्या माध्यमातून पवार यांनी सुचवलं शिवसेना आणि भाजपला सरकार स्थापन करण्याचा सल्ला द्या असं शरद पवार यांनी आपल्याला सांगितलं आहे अशी माहिती आठवले यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली दरम्यान काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा सत्तेवर येण्याचे दावे करतात मग ते सत्ता स्थापनेचा दावा का करत नाहीत असा प्रश्न राष्ट्रवादी काँप्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे

विधानसभेत एकशे पाच जागांसह सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपनं किंवा छप्पन्न जागा जिंकून दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या शिवसेनेनं सत्ता स्थापनेचा दावा केलेला नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी शिवसेना नेते संजय राऊत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक नेत्यांनी भेट घेतल्याचं व्त्त आहे

दिवंगत पु

देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पु ल परिवार आशय सांस्कृतिक आणि स्क्वेअर वन यांनी गेले वर्षभर साजऱ्या केलेल्या पुलोत्सवाचा काल पृण्यात समारोप झाला त्यावेळी खासदार डॉ नरेंद्र जाधव यांच्या हस्ते अशोक सराफ यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांनाही या कार्यक्रमात विशेष सन्मान प्रदान करण्यात आला

सर्व ठिकाणच्या विठ्ठल मंदिरांमध्ये काल भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती औरंगाबाद जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र पैठण इथं काल पहाटे पासूनच गोदावरी नदीवर स्नानासाठी तसंच एकनाथ महाराजांच्या समाधीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती

मराठवाड्यात औरंगाबाद इथल्या प्रतिपंढरपूर सह सर्वच विठ्ठल मंदिरामध्ये पहाटे पासूनच भाविकांच्या रांगा दिसून आल्या

ते एकोणऐंशी वर्षांचे होते इनामदार हे ऑक्टोबर एकोणीसशे सत्त्याण्णव ते जानेवारी दोन हजार दरम्यान राज्याचे पोलिस महासंचालक होते

भागवत कराड यांनी मानव विकास निर्देशांक उंचावण्यासाठी संबंधितांनी शासन निकषाच्या अधिन राहून परिपूर्ण प्रस्ताव लवकरात लवकर जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन अधिकारी यांचे मार्फत सादर करण्याची सूचना केली

विकास कामांची गती वाढवावी आणि ज्या कंत्राटदारांनी निकृष्ट दर्जाची कामं केलेली आहेत अशा सर्व कंत्राटदारांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना खासदार जलील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यात अवकाळी पावसानं झालेल्या पिकांच्या नुकसानीची खासदार जलील हे आज पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत

पावसामुळे शहरातल्या रस्त्यांवर खड्डे पडले असून यासंदर्भात नागरिकांच्या अनेक तक्रारी येत आहेत या पार्श्वभूमीवर निलंगेकर यांनी काल महापालिका आयुक्त एम डी सिंह यांना अशा सूचना दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

हळदीच्या अंदाजे दहा ते बारा हजार पोत्यांची आवक यावेळी हिंगोली मोंढ्यात झाली असल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे